अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीची खात्री करून घेण्याचे जिल्हाधिकारी अश्विन म्रद्गल यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यात हिवताप आटोक्यात आणण्यासाठी व्यापक जनजागृती

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

पोलीस महासंचालक सन्मान चिव्ह पुरस्कारासाठी नागपूरच्या अकरा पोलीस कर्मचाऱ्यांची निवड अनुर्स्राचत जाती जमाती अत्याचार प्रातबंधक कायदयाच्या परिणामकारक अमंलबजावणीसाठी दक्षता समीतीचा कामाचा वरीष्ठ अर्धिका यांनी वारंवार आढावा घ्यावा असं मत ांवधी आर्गाण न्याय गृह र्विभाग आर्गाण समाजकल्याण विभागातील तज्ञांनी व्यक्त केलं

जिल्हा शासकोय अधिवक्ता भिनतीन तेलगोटे यांनी अॅर्ट्रासटो अॅक्टची प्रकरणे जलदगतीनं मार्गा लागण्यासाठी विशेष न्यायालयांची गरज अधोरेरीखत केली तसंच विशेष पोर्वलस महानिरोक्षक नागरी हक्क आर्वण संरक्षण ववभाग कैसर खालीद यांनी सादर्शकरणादवारे अनुर्स्रांचत जाती जमाती अत्याचार प्र्रांतबंधक कायदयाच्या अनुषंगानं पोर्लिस विभागाशी संबंधित र्वावध कायदे त्या कायद्याच्या तरतुदो तसंच कायदा राबवताना येणाऱ्या अडचणी त्याबाबतीत सखोल मागदशन केलं त्यानंतर जिल्हा न्यायाधीश ए

लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित चार टप्प्यांसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज देशभरात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत

त्यामुळं या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थांबणार आहे प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं या सर्व मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीरसभा प्रचारफेऱ्या घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडच्या लोहारदगा इथं जाहीर सभा घेतली विरोधी पक्षांना आपला पराभव दिसायला लागला असून त्यांनी अपयशाचं खापर मतदार यंत्रांवर फोडण्याची तयारी सुरू केल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली

याप्रकरणी निवडणूक कामातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित देखिल करण्यात आलं आहे

क्णाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी बैठक कायालयात पार पडली

यामध्ये जिल्हाप्रशासनातील सव विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वाटून विदलेलं असून साध्य आर्गाण शिल्लक उद्दिष्टांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला ब्लढाणा जिल्ह्यातील जंगलामध्ये सध्या पपण्याचं पाणी नसल्यानं वन्य प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत यापैकांच जिल्ह्यात असलेल्या खामगाव तालुक्यातील झोडगा गावानजीक असलेल्या येलदर्रा नाल्यात बिबट्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी उघडकोंस आला आहे या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं त्याचा मृत्यू कशामुळं झाला याबद्दल वर्नावभागाच्या वतीनं चौकशी सुरू आहे व्यापक जनजागृती आणि प्रभावी उपाययोजनांमुळं गडचिरोली जिल्ह्यात हिवताप आटोक्यात आणण्यात हिवताप विभागाला यश आलं असून मागच्या दोन वर्षात जिल्ह्यातल्या हिवतापाच्या रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

चंद्रपूर जिल्ह्यातील राज्रा येथील आर्दिवासी वर्सातगृहातील र्लागक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केल्यासंदभात राज्य र्माहला आयोगानं काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर आर्गाण माजी आमदार सुभाष धोटे यांना आज नोटटस बजावलो

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी अर्थात एनएडीटी इथं अज्ञात विदेशी मालमत्तेची तपासणी सामान्य अहवाल मानक आणि कर लागू करण्याच्या कडक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुरू झालं आहे या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन एनएडीटीच्या प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं

येत्या शुक्रवारी याचा समारोप होईल एनएडीटीतर्फे दक्षिण आशियाई देशांमधील कर अधिकाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करते यंदा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील कर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रशिक्षणादरम्यान काळ्या पैशाचा धोका कमी करण्यासाठी भारतानं केलेल्या आर्थिक सुधारणांची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे

शिवाय सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं नीट परीक्षेतले गुण हाच एकमेव निकष असेल मूळ रहिवासी असल्याच्या आधारे आरक्षणाला प्राधान्य दिलं जाणार नाही असा निर्णय पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं दिला आहे व्यायमूर्ती महेश ग्रोवर आणि व्यायमूर्ती ललित बत्रा यांच्या पीठानं हा निर्णय दिला स्थानिक निवासी असल्याच्या आधारे गुणवत्तेत सूट देणारं नियमावलीतलं कलम त्यांनी रद्दबातल ठरवलं

डी आणि एम एस अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या दोघांनी याबाबत चंदीगड सरकार आणि इतरांविरूद्ध दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयानं हा निर्णय दिला कर्तव्यावर असताना उत्कृष्ट कार्य आणि सेवा दिल्याबद्दल नागपूर शहरातील पोलिस अधिकाऱ्यांची महासंचालक सन्मान चिन्ह या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकाच्या निर्णयान्रसार ही यादी जारी करण्यात आली आहे

जनतेच्या समस्यांची सोडवणूक करून पोलिसांची प्रतिमा उजळ केल्याबद्दल पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची या प्रस्कारासाठी निवड करण्यात आली तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे पोलिस निरीक्षक पराग पोटे सहायक पोलीस निरीक्षक किशोर सातोकर तर पोलीस हवालदार राहुल कनाके देवेंद्र रायबोले अरविंद दीक्षित शारदाप्रसाद मिश्रा संजय भजभ्रजे संतोष सिंह ठाकूर आणि पोलीस नायिक वैशाली शेंद्रे यांना पंधरा वर्ष उत्तम सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली या सर्वांना एक मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत नागपूरस्थित विदर्भ साहित्य संघात काल जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला या दिनाचं औचित्य साधून विविध व्यवसायातील पुस्तक प्रेर्मीनी आपलं मनोगत व्यक्त केलं या मान्यवरांमध्ये व्यावसायिक अनुवादक वृषाली देशपांडे मानसोपचार तज्ञ आणि सल्लागार कमलाकर देशपांडे नागपूरस्थित व्ही एम

महाविद्यालयातील प्रा सुरूची डबीर विदर्भ साहित्यसंघाचे कार्यालयीन चिटणीस प्रकाश एदलाबादकर आणि इतरांचाही समावेश होता आनंद आणि सशक्त माध्यमांसाठी प्रस्तक हे सशक्त माध्यम आहे असं मत यावेळी कमलाकर देशपांडे यांनी व्यक्त केलं मोबाईल टी व्ही मुठं तांत्रिकदृष्ट्या एकमेकांपासून आपण द्ररावत चालल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली आजही मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली तर ते राष्ट्रासाठी विधायकच ठरेल असंही ते यावेळी म्हणाले नवीन पिढी वाचत नाही असा आरोप केला जातो मात्र नवीन पिढी उत्तम वाचते असं विदर्भ साहित्य संघाचे कार्यालयीन चिटणीस प्रकाश एदलाबादकर यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं याप्रसंगी तुम्ही जे वाचता ते सकस वाचा आणि तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या सोबत जे राहील ते वाचा असं विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालय संचालक डॉ अरूंधती वैद्य यांनी म्हटलं सुप्रसिद्ध व्यावसायिक अन्नुवादक वृषाली देशपांडे यांनी प्रस्तकांनी जगाचं आणि जगण्याचं भान दिलं स्वतःशी प्रामाणिक राहण्याची जाणीव निर्माण केली असं शेवटी बोलताना सांगितलं जैव इंधन जागरूकता आण ब्रंधशीलता परिसंवादचं आयोजन आज व्हो एन आय

इथं करण्यात आलं होतं

या जैव इंधन च्या माध्यमातून शेतकरां बांधवांना उद्योगाशी जोडणं हा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे डॉ हेमंत जांभेकर डॉ पडोळे डॉ विश्राम जामदार या मान्यवरांनी या कायक्रमात उपस्थितांना मागदशन केलं ज्या र्जौवक गोष्टी फेकून दिल्या जातात त्यांच्या माध्यमातून जैव इंधन तयार करणं शक्य असून त्यामुळं आंथिक स्वातंत्र्य मिळेलच तसंच शेतकरो सुद्धा र्आतारक्त उत्पन्न मिळवू शकतील अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलो विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उष्ण लहरींचा प्रभाव अधिक तीव्र होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलं आहे

अन्य ठिकाणी लोकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्ला हवामानखात्यानं दिला आहे